रोहा ताल्क्यातल्या अवचितगडाच्या तटबंदीची भिंत आज कोसळली रायगड पोलादप्र इथं कारवर झाडं कोसळल्याम्ळे ठप्प झालेली मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक प्न्हा सरु झाली आहे

ही प्रपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी घाबरु नये असं आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी केलं आहे सांगली महापालिकेनं प्रग्रस्तांना तात्प्रता निवारा आणि औषधोपचार उपलब्ध करून दिले आहेत अशी माहिती महापौर संगीता खोत यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातही पूरस्थिती अधिकच गंभीर झाली आहे

प्णे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलं आहे

अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे ध्ळे शहरात पांझरा नदीला आलेला पूर आज सकाळ पासून ओसरायला सुरुवात झाली

परभणीत आज ऊन पावसाचा खेळ स्रु होता नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं असलं तरी मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसाम्ळे जिल्ह्यातल्या सरासरी पर्जन्यमानानं वार्षिक सरासरीची पन्नाशी पार केली आहे

राज्यातल्या प्रपस्थितीवर पूर्णपणे लक्ष असून अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवण्याबाबत कर्नाटक सरकारशी बोलणार आहोत असं म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे यवतमाळ मध्ये महाजनादेश यात्रेनिमित आलेले मुख्यमंत्री आज वार्ताहरांशी बोलत होते

यवतमाळनंतर म्ख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा वाशिमचा टप्पा पूर्ण करत अकोला शहरात दाखल झाली अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर ते जनतेला संबोधित करत आहेत दरम्यान राज्यातल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी होणा या मंत्रीमंडळ बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उदया मुंबईत दाखल होणार आहेत

पावसानंतर उदभवणाऱ्या साथीच्या रोगांचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारांची आरोग्य यंत्रणा सतर्क आहे असही ते म्हणाले

या विधेयकात ग्राहकांच्या हितांचं संरक्षण आणि तक्रारींचं निराकरण करण्यासाठीच्या तरतुदींचा समावेश केला आहे

डॉ पायल तडवी आत्महत्येप्रकरणातल्या तपासात ढिसाळपणा होत असल्याबददल मुंबई उच्च न्यायालयानं सरकारी पक्षावर ताशेरे ओढले आहेत मुंबईतल्या नायर रुग्णालयातील डॉ पायल तडवी यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेल्या तीन वरीष्ठ डॉक्टरांच्या जामीन याचिकेवर स्नावणी करताना न्यायालयानं आज हे मत नोंदवलं जबाबदारी निभावण्यात हेळसांड केल्याबददल नायर रुग्णालयाच्या प्रसूतीविभाग प्रम्ख डॉ यी चींग लिंग यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची अन्मती मागण्याबाबत प्रक्रिया स्रु करावी असे निर्देशही न्यायमूर्ती साधना जाधव यांनी ग्न्हे विभागाला दिले

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत संपूर्ण राज्यातल्या एक हजार गावांचा विकास करण्याचं काम सुरु असुन प्रत्येक गावात कार्यरत असलेले ग्रामपरिवर्तक शासन प्रशासन आणि जनता यातला दुवा आहेत असं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं यवतमाळ इथल्या शसकीय विश्रामग़हात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते ब्लडाण जिल्ह्यात सध्या पिक कर्ज वाटपाची कार्यवाही सुरू असून शेतकऱ्यांची अनेक नावं अपात्र यादीत आहेत

विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य आणि मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी ही शिबिरं उपय्क्त ठरतील असं जिल्हा परिषद प्रशासनानं कळवलं आहे

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उद्या तुरळक ठिकाण अतिवृष्टी होण्याची विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची तर पश्चिम किनारपट्टीवर सोसाटयाचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहतांश ठिकाणी तर मराठवाडयात ब याच ठिकाणी पाऊस पडेल असंही विभागानं म्हटलं आहे मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या काही सरी पडतील अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे